जिंकला देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी भाजपा हा एकच राजकीय पक्ष असून भाजपाला देशाचा सर्वांगीण विकास साधण्याची भक्कम व्यवस्था हवी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दोन विरोधी पक्षात होणारी युती हा एक अपयशी प्रयोग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एक असहाय्य सरकार बनवण्यासाठी आपापले कौटुंबिक हितसंबंध जपण्यासाठी तसंच भ्रष्टाचार करण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले असल्याचा आरोपही मोदी यांनी केला आहे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 देशाच्या तिहासात पहिल्यांदाच कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेलं सरकार सध्या सत्तेवर असून देश विकासाच्या मंत्रावर आगेकूच करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं याऊलट भाजपाला देशाचा सर्वांगीण विकास साधण्याची भक्कम व्यवस्था निर्माण करायची आहे जनतेनं आपल्याला एक मजबूत सरकार हवं की कमकूवत सरकार हवं हे ठरवावं असंही ते म्हणाले

देशाच्या तिहासात प्रथमच या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नसल्याचा आपल्याला अभिमान आहे गेल्या वेळच्या सरकारनं भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देशाची महत्त्वाची दहा वर्ष व्यर्थ घालवून देशाला अंधारात लोटलं काँग्रेस नेतृत्वाचा कायदा आणि संस्थांवर विश्वास नसल्याचा आरोपही त्यांनी केला अयोध्या प्रश्र काँग्रेसलाच सोडवायचा नसून राम मंदिरासंदर्भात काँप्रेसच आपल्या वकिलांच्या माध्यमातून न्याय प्रक्रियेत अडथळे आणत आहे असा आरोप त्यांनी केला सर्व जाती धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षण फक्त आरक्षण नसून एक नवा देश घडवण्याचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले आतापर्यंत लागू असलेल्या आरक्षणात या नव्या आरक्षणामध्ये कोणताही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले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

मेरा बुथ सबसे मजबूत हा यशाचा मंत्र असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं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 देशाकरता ठरवलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुका भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं तीन राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पक्षासाठी चांगले नसले तरी या राज्यांमध्ये पक्ष पराभूत झालेला नाही असा दावा त्यांनी केला

राज्यातल्या दोन जागा विर पक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून अमेठी आणि रायबरेली खेल्या जागा सोडण्यात आल्या आहेत देशातील जनतेच्या हितासाठी आपण एकत्र लढणार असल्याचं पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव तसंच मायावती यांनी संयुक पत्रकार परिषदेत सांगितलं समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बंधुत्वाची भावना जोपासत संयमानं काम करावं असं आवाहन अखिलेश यादव यांनी केलं आहे येत्या निवडणूकांमधल्या संभाव्य महायुतीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पणीवर टीका करताना यंदाच्या लोकसभेच्या निवडणूका ही पोकळ भाषणं आणि तळागाळापर्यंत पोचलेलं कार्य यांच्यातली लढत असणार असल्याचं विधान काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आज नवी दिल्ली क्विं पत्रकारांशी बोलताना केलं

कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेशातील प्रयागराज तीर्थक्षेत्रं सज्जं झालं आहे

कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेश सरकारनं सुरक्षेचे सर्व उपाय आणि सोईसुविधा उपलब्ध केल्या आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज दोन दिवसाच्या उजबेकीस्तानच्या दौ यासाठी रवाना झाल्या

किरगीजीस्तान ताजिकीस्तानतुर्कमेनीस्तान या देशाचे परराष्ट्रमंत्री तसंच कझाकीस्तानचे पहिले उप परराष्ट्रमंत्री या भारत मध्य आशिया संवादात सहभागी होणार आहेत मध्य आशियातल्या संपर्क प्रश्रावर आयोजित सत्रासाठी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे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

मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं आज निधन झालं

मराठी व्यावसायिक रंगभूमी विजी रंगभूमी चित्रपट दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलं आहे मुंबईत सांताक्रुझ स्मशान भूमीत उद्या त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होतील अमेरिकेतील सध्याचे सरकारी कार्यालये दीर्घकाळ अंशतः ठप्प असणं आजवरचा एक विक्रम ठरला आहे

अमेरिकी उच्च सभागृहानं याला संमती देणं नाकारलं असल्यामुळे सरकारला आर्थिक खर्चांसाठी कोंडी निर्माण झाली आहे आठ लाख शासकीय कर्मचा यांचे पगार वितरण त्यामुळे अशक्य ठरून एक चतुर्थांश प्रशासनचं ठप्प झाले आहे कारागृहातील रक्षक विमानतळावरील आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी यांच्यासह अनेकांना काल यंदाच्या वर्षाचे पहिल्या महिन्याचे पगार मिळू शकले नाहीत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुरु गोविंद सिंग जयंतीदिनी गुरु गोविंदसिंग यांच्या स्मरणार्थ नवी दिल्लीत एका नाण्याचे अनावरण करतील या समारंभात प्रधानमंत्री निवडक समुदायासमोर भाषणही करतील